राजेश देशमुख यांच्या हस्ते औध येथील जिल्हा रुग्णालयात करण्यात आला पहिल्या लाभार्थी वैशाली कर्डिले यांना लस देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली कोविन पोर्टलवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आज लस देण्यात येत आहे

पणे लसीकरण पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि फीत कापून आज सकाळी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला

विनोद शहा आणि पूना हॉस्पिटलचे डॉ

आयुक्त विक्रमक्मार अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यावेळी उपस्थित होते रुग्णालय परिसरात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या

बर्ड फ्ल देशभरातील विविध राज्यात फैलाव झालेल्या बर्ड फ्लूचा शिरकाव आता पुणे जिल्ह्यातही झाला आहे

या दोन्ही तालुक्यातील संबंधित गावातील संसर्ग केंद्रात काही कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं आढळून आल्यानंतर पुढील तपासणीत हा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे

महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी याबाबतचे आदेश आज जारी केले यामध्ये प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील वॉटर स्पोर्ट्स नौकाविहार यांनाही परवानगी देण्यात आली आहे तसंच मनोरंजन आणि करमणूक पार्क इंडोअर एंटरटेनमेंट ऍक्टिव्हिटी आणि पर्यटन स्थळं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं घालून दिलेल्या नियमांचे पालन करणं आवश्यक असल्याचं आयुक्तांनी सांगितलं आहे इंधनवाढ आंदोलन केंद्र सरकारनं केलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात आज पूणे शहर कॉंग्रेसच्या वतीनं पक्षाचे सरचिटणीस अभय छाजेड यांच्या नेतृत्वाखाली सातारा रोड इथं आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आणि दुचाकी ढकलत इंधन दरवाढीविरुद्ध तीव्र निषेध नोंदवला ही जनतेची लूट आहे या शब्दांत छाजेड यांनी या निर्णयावर टीका केली

उद्या आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून उद्याही तापमान आजच्यासारखंच राहील असा पूणे वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत